ते काल नवी मुंबई इथं एका बैठकीत बोलत होते मराठा आरक्षण हा घाईघाईतला नव्हे तर पूर्ण अभ्यासाअंती घेतलेला निर्णय आहे त्यामुळे शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणासाठी मराठा समाजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं

मराठा समाजातल्या तरुणांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी कर्जप्रवठा करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं दरम्यान सरकारनं मागासवर्गीय आयोगाचा मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल काल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला काल झालेल्या या सुनावणीत न्यायालयानं मराठा आरक्षण संदर्भात दाखल याचिकांवर अंतिम सुनावणी येत्या सहा फेब्रवारीपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर परवा मंगळवारी अमेरिकेत न्यूयॉर्क इथं सॉफ्ट टिश्यू कर्करोगावर उपचारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर त्यांना किमान दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे जेटली परतेपर्यंत गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा कार्यभार असेल त्यामुळे यंदाचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प गोयल हेच संसदेसमोर सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे

यामध्ये उत्तर प्रदेशच्या पूर्व प्रांताच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी वड्ञा यांची नियुक्ती केली उत्तर प्रदेशच्या पश्चिम प्रांताचे सरचिटणीस म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांची तर हरियाणाचे सरचिटणीस म्हणून गुलाम नबी आझाद यांची नियुक्ती केली आहे पक्षाच्या संघटन सरचिटणीसपदाचा पदभार के

वेणूगोपाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही काल करण्यात आल्या महाराष्ट्राच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची तर प्रचार समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री सुशील्क्मार शिंदे यांची नियुक्ती केली आहे याशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवडणूक जाहीरनामा समिती खासदार क्मार केतकर यांची प्रसार माध्यम आणि संवाद समिती प्रमुख पदी तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची निवडणूक समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे

शेती फायदेशीर करण्यासाठी सरकार उद्योग आणि शेतकरी एकत्र येऊन काय उपाययोजना करु शकतील या विषयावर काल मुंबईत झालेल्या एका चर्चा सत्रात कृषीमंत्री बोलत होते भारतीय पीक दक्षता महासंघानं हे चर्चासत्र आयोजित केलं होतं नीम युक्त युरिया मुदा आरोग्य पत्रिका यांत्रिकीकरण आणि कृषी सिंचन योजनेम्ळं कृषी उत्पादनाचा खर्च घटल्याचं ते म्हणाले

याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे

आता शेतकऱ्यांना गीर सहिवाल लाल सिंधी रथी देवणी लाल कंधारी आणि डांगी या देशी गाई या योजनेच्या माध्यमातून घेता येतील

तर एका अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगुहात पाठवण्यात आलं आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून या आरोपींवर तसंच त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉप मधील माहितीवर हे पथक लक्ष ठेवून होतं इसिसच्या प्रेरणेतून हे आरोपी देश विघातक कृत्य करणार होते याची खात्री केल्यानंतर पथकानं ही कारवाई केली या आरोपींकडून काही घातक रसायनं खिळे शस्त्रे आणि काही औषधीसुद्धा जप्त केल्याची माहिती वकिलांनी काल न्यायालयात दिली

उज्जवल भवितव्यासाठी बालिकांचं सशक्तीकरण अशी यावर्षी या दिवसाची संकल्पना आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

काल एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली यासाठी अलिकडेच वीज वितरण कंपनी आणि कौशल्य विकास विभागानं या ग्राम विद्युत व्यवस्थापकांना नागपूरमध्ये प्रशिक्षण दिलं शाळा रूग्णालयं शेती आणि घरांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचं कामही या ग्राम विद्युत व्यवस्थापकांकडे सोपवण्यात येणार आहे

कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप करत यावेळी सरकारच्या प्रतिकात्मक प्तळ्याला जोडे मारा आंदोलनही करण्यात आलं पक्षाच्या विविध मागण्यांसंदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदनही सादर करण्यात आलं

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा काल रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं पोहोचली त्यावेळी ते बोलत होते

उस्मानाबाद जिल्ह्यातले आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी या रेल्वे मार्गासाठी निधी देण्यासंदर्भात एक पत्र रेल्वे मंत्र्यांना पाठवलं होतं या पत्राला रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे

परभणी जिल्ह्यातल्या जिंतर इथं निर्धार परिवर्तन यात्रेच्या सभेत ते काल बोलत होते अच्छे दिन तसंच नागरिकांना पंधरा लाख रुपये नोटबंदी काळा पैसा शेतकरी कर्जमाफी हे सर्व फसवं आहे म्हणून या सरकारला घरचा रस्ता दाखवा असं आवाहनही मुंडे यांनी यावेळी केलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठीच्या जागेचं करारनामा आणि ताबापत्र स्मारकाच्या न्यासाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला सुमारे अडीच हजार चौरस फुटांच्या या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे उस्मानाबाद इथं ठाकरे यांच्या जयंती निमित्त माजी आमदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी रक्तदान केलं त्याचबरोबर शिवसैनिकांचा मेळावा रूग्णांना फळंवाटप गरीब महिलांना साड्या वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले मराठवाड्यात औरंगाबाद सह अनेक ठिकाणी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली

धरणात कमी पाणी साठा असल्यामुळे उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जलसंपदा विभागानं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

या विजयाबरोबरच भारतानं मालिकेत एक शून्यनं आघाडी घेतली आहे